सार्वजनिक क्षेत्रातील आणखी काही बँकांच्या विलिनीकरणाचा निर्णय

देशभरात साडेबारा हजार आय्रष उपचारकेंद्र सुरू करण्याची घोषणा

सांगली कोल्हापूरच्या पूर्यस्त भागाची केंद्रीय पथकाकडून पाहाणी

राज्य सांस्कृतिक पूरस्कारांच्या पूनर्गठनासाठी समिती नेमणार

गणरायाच्या स्वागतासाठी राज्यात पावसाचं पुनरागमन अपेक्षित

सीतारामन यांनी सार्वजनिक क्षेत्रातल्या आणखी काही बँकांच्या विलीनीकरणाची घोषणा या वार्ताहर परीषदेत केली बँक ऑफ बडोदा आणि भारतीय स्टेट बँकेसंदर्भातली विलिनीकरण प्रक्रिया आधीच झाली आहे आता ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँकेत विलिन करण्यात येणार आहे सिंडिकेट बँकेचं विलिनिकरण कॅनरा बँकेत होईल आंध्र बँक आणि कार्पोरेशन बँक यूनियन बँकेत विलिन होतील अलाहाबाद बँकेचं विलिनीकरण इंडियन बँकेत करण्यात येईल

बॅकांच्या व्यावसायिक निर्णयांत कोणताही हस्तक्षेप केला जाणार नाही अशी म्वाही वित्तमंत्र्यांनी यावेळी दिली

ते काल दिल्लीत योग प्रस्कार वितरण समारंभात बोलत होते या वेळी सन्मानित करण्यात आलेल्या योग प्रसारकांमध्ये नाशिकचे योगाचार्य विश्वास मंडलिक आणि मुंबईतल्या हसा योगेंद्र यांचा समावेश होता

भ्रष्टाचारमुक भारताची पंतप्रधानांची घोषणा प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेनं हे एक पाऊल होतं भ्रष्ट अधिकाऱ्यांना जरब बसावी हा त्यामागचा हेतू होता असं सीबीआयकडून सांगण्यात आलं जावडेकर काश्मीर मुद्द्यावर संपूर्ण जग भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभं असून पाकिस्तान एकटं पडलं आहे असं प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल पुण्यात केलं भारतीय जनता पक्षाच्या कोथरूड विधानसभा विजय संकल्प बूथ मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते युती आगामी विधानसभा निवडणूकीसाठी राज्यात भाजप शिवसेना यूती होणारच असून त्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजानदेश यात्रेनंतर होईल अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल प्ण्यात वार्ताहर परिषदेत दिली माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या पक्ष प्रवेशाबद्दलचा अंतिम निर्णय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहाच घेतील असं त्यांनी स्पष्ट केल आंबेडकर ज्यांनी भ्रष्टाचार केला ते काँप्रेस राष्ट्रवादी काँप्रेसवाले भाजपमध्ये जात आहे त्यामुळे भाजप चोरांचा पक्ष होतोय का असा प्रश्र निर्माण झाला असल्याचं मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं काल प्ण्यात वडार समाजाच्या वतीनं सत्ता संपादन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं

म्ख्यमंत्री दुष्काळग्रस्त मराठवाड्यामध्ये वॉटर ग्रीड योजना राबवून पाणी उपलब्ध करून दिलं जाणार आहे त्यामुळे यंदाचा दुष्काळ मराठवाङ्यासाठी शेवटचा असेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली हिंगोली जिल्ह्यातील जवळाबाजार इथं ते काल महा जनादेश यात्रेच्या सभेत बोलत होते आठवले विरोधकांचं मनोबल खचलं असून अनेकांच्या हातातून सत्ता जाणार असल्यानेच त्यांना यूतीत प्रवेश करावा लागत आहे असं केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे नाशिक शहरात काल एका कार्यक्रमाच्या निमित्तानं आल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते

पूर पाहणी पूर्यस्त सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला काल केंद्रीय पथकानं भेट देऊन नुकसानीची पाहणी केली तसच पूर्यस्तांशी संवादही साधला सांगली जिल्ह्यातल्या ब्रम्हनाळ भिलवडी आणि हरिपूर या गावांना पथकानं भेटी दिल्या

सानुग्रह अनुदानावर गडू तांदूळ आणि रॉकेल वितरणाचं काम सुरू आहे

सांस्कृतिक पुरस्कार वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण कलांना वाव देण्यासाठी राज्य सांस्कृतिक संचालनालय पुरस्कार पुनर्गठन समिती नेमणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी काल दिली ते काल मुंबईत राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्रदान सोहळ्यात बोलत होते

सतीश पुळेकर कमल भोंडे मंगलाताई जोशी मनोहर आचरेकर तारा देशपांडे शाहीर अंबादास तावरे रत्नम जनार्दनम् नीलकंठ उईके अप्पा वढावकर हसन शहाबुद्दीन शेख लताबाई सुरवसे आणि सदाशिव कांबळे यांना यावेळी विविध पुरस्कार देण्यात आले याच कार्यक्रमात केंद्र शासनाच्या संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार विजेते उस्ताद झाकीर हुसेन सुरेश वाडकर राजीव नाईक सुहास जोशी यांचाही सत्कार करण्यात आला

पुण्याचे संपर्क मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल पुण्यात वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली

बैलपोळा राज्याच्या विविध भागात काल बैलपोळ्याचा सण साजरा झाला जत्रा यात्रा भरल्या बैलांच्या मिरवणुका निघाल्या काही ठिकाणी अतिवृष्टीनं केलेला कहर तर काही ठिकाणी वरुणराजाची अवकृपा या परिस्थितीनं खचून गेलेल्या बळीराजानं आपल्या जिवाभावाच्या साथीदाराला मात्र काल पुरणावरणाचा जमला तसा गोड घास आवर्जून भरवला राज्यच्या अनेक भागात भादवी पोळाही साजरा केला जातो

उद्वाटन कर्मवीर भाऊराव पाटलांच्या त्यागातून कर्तृत्ववान पिढी घडवण्याचं काम रयत शिक्षण संस्थेनं केलं ही परंपरा पुढे चालवण्यासाठी पुढची पिढीही सज्ज आहे असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला

निवृत्त आकाशवाणी पुणे केंद्रावरील ज्येष्ठ वृत्तनिवेदिका मृदूला घोडके आज निवृत्त होत आहेत गेल्या तीन दशकांहन अधिक काळ त्यांच्या आवाजातल्या बातम्या आपण ऐकल्यात आधी दिल्लीहून राष्ट्रीय आणि नंतर पुण्यातून सकाळच्या प्रादेशिक बातम्या अनेक प्रायोजित कार्यक्रम आणि जाहीरातींतूनही त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत राहिला काल आकाशवाणीच्या पुणे केंद्रानं मृद्दला घोडके यांना भावपूर्ण निरोप दिला त्यावेळी बोलताना त्या म्हणाल्या जवळ जवळ चवतीस वर्षांच्या सेवेनंतर मी सेवानिवृत्त होत आहे आत्ता या सगळ्या काळामध्ये आपण जे भरभरून प्रेम मला दिलेल आहे मला अभिमान आहे कि माझ्या आवाजाच्या रूपामध्ये मी आपल्या हृद्यामध्ये उतरलेली आहे आणि हृद्यास्थान आपण दिलेल आहे मला एवढा आदर सन्मान दिलेला आहे

आकाशवाणी ने मला भरभरून दिलेला आहे मला यश दिलेला आहे मला पैसे दिलेला आहे मला एक स्टॅंडिंग दिलेली आहे मला एक फेस दिलेला आहे आणि हे केवळ आपल्यामुळे

एच विहारी आणि रिषभ पंत आज दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात करतील हवामान बंगालच्या उपसागरात सक्रिय झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत पावसासाठी पोषक वातावणात तयार झालं आहे त्यामुळे ऐन गणेशोत्सवात श्रींच्या आगमनानिमित्त पाऊसही हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे पुढचे तीन ते चार दिवस राज्यात अनेक भागात पाऊस पडण्याचे संकेत आहेत गेल्या काही दिवसांपासून पावसानं उघडीप दिली होती यामुळे राज्याच्या बहुतांश भागात उकाडा वाढला आहे